मागच्या आठवङ्यात ती महाविद्यालयात जात असताना आरोपीनं तिला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे या तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सीटी रुग्णालयात उपचार सुरु होते पीडितेला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही ती वाचू शकली नाही याचं दुःख वाटतं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे पिडीत मुलीच्या घरातल्या एकाला शासकीय नोकरी देण्याचं आधासनही देखमुख यांनी दिलं आहे या प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम पहात असलेले उज्वल निकम यांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याची तयारी सुरु केली असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पिडीतेच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केलं आहे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे दरम्यान पिडीतेच्या मृत्यूमुळे दारोडा या तिच्या गावातल्या ग्रामस्थांनी आरोपीला त्वरीत शिक्षा करावी या मागणीसाठी वर्धा औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही केलं बांधकाम कामगार सुरक्षा रक्षक माथाडी कामगार कंपनीमधले कामगार आणि विर क्षेत्रातल्या संघटीत आणि असंघटित कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी एका डिजिटल बसचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल लोकार्पण केलं ही डिजिटल बस कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्यातल्या कानाकोप यात फिरणार आहे या बसमध्ये डिजिटल एक्स रे डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी फुफ्फुसाची तपासणी आणि रक्ताच्या विविध तपासण्या करणाऱ्या अद्ययावत उपकरणांची सोय उपलब्ध आहे देशाच्या सुप्रशासनासाठी ई गव्हर्नन्स हा महत्त्वाचा भाग असून तळागाळातील व्यक्तींपर्यंत शासनाच्या सेवा सुविधा तसच योजनांचा लाभ पोहोचवणं ही या प्रकल्पाची खऱी चाचणी ठरेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केलं आहे ते काल मुंबईत तेवीसाव्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत बोलत होते ई गव्हर्नन्स ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली असून उत्तम प्रशासनासाठी ई गव्हर्नन्स आवश्यक असल्याचंही डॉ सिंह यावेळी म्हणाले औषधांची ऑनलाईन विक्री करताना कोणती औषधं ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करायची याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला तारतम्य बाळगावं लागणार असल्याचं मत राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे ते काल सानपाडा िंग नवी मुंबई रिटेल केमिस्ट होलसेलर्स असोसिएशननं केमिस्ट भवन िंग उभारलेल्या ब्लड बॅकेचं उद्घाटन करताना बोलत होते यावेळी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते विनापरवाना औषध विक्रीवर बंदी असतानाही विक्री होत आहे त्यावर राज्य सरकारनं मसुदा तयार करुन केंद्राकडे पाठवला असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी सांगितलं देशभरात आज राष्ट्रीय जंतनाशक अर्थात कृमी प्रतिबंध दिन पाळला जात आहे लहान तसंच पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पोटात जंत निर्माण झाल्यानं निर्माण होणाऱ्या पोषण विषयक समस्येचं उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी हा दिवस पाळला जातो या निमित्तानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक ते एकोणीस या वयोगटातल्या मुलांना अल्बेंडाझोल या औषधाचा डोसा पाजला जात आहे मुलांमधली जंतांची समस्या दूर होत असल्यानं शाळांमधलं गैरहजेरीचं प्रमाण घटल्याचं तसंच मुलांना व्यवस्थित पोषण होत असल्यानं त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचं दिसून आलं आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तिचा वापर व्यापार आणि व्यवसायात झाला पाहिजे असं मत भाषा अभ्यासक ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केलं आहे नांदेड धिं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानसह रूपवेध ग्रंथालयानं आयोजित केलेल्या भारतीय भाषांची विविधता या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते

काल जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या सियाट कारला समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या एसटीनं जोरदार धडक दिली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता